आगामी काही दिवस अगदी अपरिहार्य असेल तरच घराबाहेर पडा उगाच घाबरून वस्तूंची साठेबाजी करू नका हातावर पोट असलेल्या व्यक्तींच्या हिताची काळजी घ्या घरातल्या वृद्धांना जपा रुग्णालयात उगाच गर्दी करू नका असं आवाहनही मोदी यांनी केलं आहे घरच्या घरी विलगीकरण करण्याची सूचना दिलेल्या लोकांनी घरीच राहून दिलेल्या सूचनांचं पालन करावं असंही मोदी यांनी सांगितलं डॉक्टर आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्याचं पालन करण्याची हीच वेळ आहे कारण यामूळे लोक आपल्या कुटुंब आणि मित्र परिवाराचं रक्षण करु शकतील असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे केवळ घरातच नव्हे तर आहे त्याच गावात आणि शहरातच राहणे देखील महत्वाचं आहे

चि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युसाठी केलेल्या आवाहनाला कालपासूनच राज्यात मोठा प्रतिसाद मिळाल्याचं सर्वत्र दिसून आलं दुकानं आणि तेर आस्थापना बंद होत्याच पण रस्त्यांवरही शुकशुकाट दिसून आल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वाताहरांनी कळवलं आहे राज्याच्या विविध भागातून कोरोना संदर्भात आलेल्या बातम्यांचा हा सविस्तर वृत्तांत स्क्रिप्ट मुंबई पूणे ठाणे आणि नागपूरसह राज्यात सर्वच ठिकाणी कालपासूनच रस्ते आणि बाजारपेठामध्ये शुकशुकाट होता मुंबईत रेल्वे बस खासगी गाड़्यांमधून प्रवाशांची ये जा असली तरी गर्दी नेहेमीच्या तुलनेत कमी होती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाला भेट देऊन गर्दी नियंत्रणाबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पुण्यातल्या नेहेमीच्या गजबजलेल्या पेठा आणि डेक्कन परिसरातले रस्तेही काल ओस पडले होते यवतमाळमधल्या कोरोनाग्रस्त तीन रुग्णांसह विलगीकरण कक्षात ठेवलेल्या संशयितांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचं वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे यांनी सांगितलं तर खासगी रुग्णालयातली बाह्यरुग्ण तपासणी सेवा पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवावी असे निर्देश यवतमाळ जिल्हा प्रशासनानं दिले आहेत बुलडाणा जिल्ह्यातल्या काही गावांत दवंडी पिटून कोरोना प्रादुर्भाव कसा रोखावा याबाबत जनजागृती केली जात आहे तसच पुणे मुंबई नागपूर सारख्या मोठ्या शहरातून आणि परदेशातून येणाऱ्यांनी ग्रामपंचायतीला तत्काळ माहिती द्यावी असं दवंडीद्वारे सूचित करण्यात आलं आहे

फळबाग असलेल्या शेतकऱ्यांनाही कोरोनाचा फटका बसत आहे जालन्यामध्ये चार दिवसांपूर्वी झालेली गारपीट आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी ठप्प झाल्यामुळे गोंदेगावचे शेतकरी सुभाष चवरे यांना सुमारे तीन ट्रॅक्टर द्राक्ष नदीत टाकन द्यावे लागले

कोरोना विषाणू प्राद्र्भावाचं गांभीर्य समजून घेऊन नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडु नये असं आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलं आहे

तसंच कोरोना विषाणूवर औषध मिळाल्याची खोटी जाहिरात करणाऱ्या डॉक्टरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सिंधूद्र्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातल्या बाजारपेठा आजपासून दिवसाआड बंद ठेवल्या जातील अशी माहिती व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी दिली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह माधवी कुलकर्णी प्रणे जावडेकर पूणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातला कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या कठोर उपाय योजना करण्याच्या सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रशासनासोबत घेतलेल्या विडीयो कॉन्फरन्सिंग दरम्यान काल दिल्या लोकांना या आजाराच्या गांभीर्याची जाणीव करून देण्यासाठी शहरात प्रचार फलक आणि अन्य प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची सुचना त्यांनी केली ते म्हणाले

यामध्ये अधिकाऱ्यांनी खुप चांगल काम केलं आहे

आपण सगळे मिळून लढू सगळे मिळून जिंकू असा मला विश्वास वाटतो

बाधित व्यक्तींपैकी फक्त एका व्यक्तीला सार्वजनिक संपर्कातन कोरोनाची लागण झाली आहे इतर सर्व कोरोना बाधित हे परदेश प्रवास करून आलेले अथवा परदेश प्रवासाचा इतिहास असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे

लोकांनी उगाचच कोरोना विषाणूबाबत चाचणी करायला जाऊ नये ही चाचणी नियमानुसारच केली पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं

यवतमाळ आणि कल्याणमध्ये प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं सांगताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या

मुख्यमंत्री कोरोनाचा फटका दैनंदिन रोजीरोटी कमावणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना बसू नये आणि त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसारराज्याच्या कामगार विभागानं तशी विनंती सर्व कारखाने आणि व्यवसायांना केली आहे यासंदर्भात कामगार आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांनी राज्यातल्या सर्व कामगार उपायुक्त सहायक आयुक्त कामगार अधिकारी यांना त्यांच्या अखत्यारीतील माथाडींसह सर्व खासगी आणि सार्वजनिक आस्थापनांनी कोणत्याही तात्पुरत्या किंवा कंत्राटी कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकू नये किंवा त्यांच्या वेतनात कपात करू नये अशा स्वरूपाची विनंती करण्याचं सांगितलं आहे

राष्ट्रीय आयुष मोहिमेत आयुष्मान भारतचा हिस्सा असलेल्या आरोग्य आणि कल्याण केंद्राचा समावेश करण्यासही मंत्रीमंडळाने मंजरी दिली त्यामुळे दय्यम आणि तृतिय स्तराच्या आरोग्यसेवा सुविधांवरील भार कमी होईल केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर बातमीदारांना काल नवी दिल्लीत ही माहिती दिली

जयसिध्देश्वर स्वामी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल फेटाळून लावला लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना जयसिध्देश्वर स्वामी यांनी जोडलेलं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय जात पडताळणी समितीनं दिला होता

तत्पूर्वी जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे निधन ज्येष्ठ कवी आणि नाशिक सार्वजनिक वाचनालयाये उपाध्यक्ष किशोर पाठक यांचं काल नाशिकमध्ये अल्पशा आजारानं निधन झालं

पाठक यांना साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार मिळाले होते पालव हा त्यांचा कवितासंग्रह प्रचंड गाजला काल सर्वत्र कविता दिन साजरा होत असतानाच नाशिमधलं काव्य हरपल्याची भावना साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे हवामान विदर्भात काल तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली तर कोकणमध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं